त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आय़क्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते

प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेच अचूक शास्त्रोक्त आणि समन्वयाने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या कोरोना प्रादुर्भावामुळं लोकांची जीवनशैली तर बदललीच त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षण अशा बदलांमुळे आता लहान घरात राहणाऱ्या अनेक कुटुंबाना ते घर अपुरं पडू लागलं असून भाडेतत्त्वावर मोठ्या घरात जाऊन राहण्याची वेळ आली आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला रेखाचित्र रेखाटन याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे इच्छुक पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांना प्रशिक्षण देणे प्रशिक्षण पूर्ण करणारे प्रशिक्षणार्थी यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे विद्यमाने प्रमाणपत्र अदा करणे याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा

नितीन करमळकर कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार अतुलचंद्र कुलकर्णी अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पोलीस अधीक्षक संभाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते

या विषयातील भारतातील प्रथम डॉक्टरेट प्राप्त प्राध्यापक डॉ गिरीष अनंत चरवड हे प्रशिक्षण देणार आहेत आळंदीतील कार्तिकी वारी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्याच्या आयोजनाविषयी जिल्हा प्रशासन अथवा राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आळंदी देवस्थान समितीनं केली आहे कोरोना प्रादुर्भावामुळं यावर्षीची आषाढी एकादशीची यात्रा रद्द करण्यात आली होती

पुढील महिन्यात ही वारी होणार असल्यानं जिल्हा प्रशासनानं पुरेसा कालावधी ठेवून या वारीच्या आणि संजीवन समाधी सोहोळ्याच्या आयोजनाविषयी स्पष्ट निर्देश देवस्थान समितीला द्यावेत म्हणजे आळंदीत या सोहोळ्यासाठी जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना त्याबद्दलची पूर्वसूचना देणे शक्य होईल असं समितीनं म्हटलं आहे

फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होतं तसंच ध्रामुळे श्वसनाचा त्रास होतो ज्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे राजस्थानमध्ये यावर्षी दिवाळी दरम्यान फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे महाराष्ट्रात पण अशाप्रकारे फटाके आणि शोभेची दारू उडवण्यास बंदी घालण्यात यावी अशा मागणीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे